लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

राज्यात निवडणूक तयारीला वेग

मुंबई शेअर बाजारात सलग सातव्या सत्रात तेजी निर्देशांकानं नोंदवला सहा महिन्यातला उच्चांक

वृत्त विभाग आकाशवाणीचा हुकमी एक्का असून आकाशवाणीच्या बातम्यांची विश्वासार्हता कायम असल्याचं आकाशवाणी महासंचालकांचं प्रतिपादन लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना निवडणुक आयोगानं आज जारी केली

या टप्प्यात महाराष्ट्रातल्या बुलडाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या दहा मतदार संघांचा समावेश आहे

मतदारांची संख्या लक्षात घेता ठाणे हा सर्वात मोठा मतदारसंघ ठरणार आहे

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे

राज्यातल्या नऊ राखीव मतदारसंघांपैकी नंद्रबार गडचिरोली चिम्र दिंडोरी पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून अमरावती रामटेक शिर्डी लातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत

समाजवादी पक्षाचे आमदार अब् असीम आझमी यांनी आज मुंबईत ही घोषणा केली

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर राज्यात निवडणुक विषयक हालचालींना वेग आला आहे ठिकठिकाणी उमेदवारी अर्ज जारी व्हायला प्रारंभ झाला आहे

परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना निवडणुकीसाठी जनतेकडून पैसा गोळा केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असल्याची माहित जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

धुळे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची घोषणा करत भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकवला आहे धुळे लोकसभा मतदारसंघाला लागलेला गुंडगिरी आणि गटबाजीचा कर्करोग मुळासकट उखडून फेकण्यासाठीच आपण निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणा त्यांनी आज पत्रकाद्वारे केली आहे आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना श्विल्या सदर बाजार पोलीस ठाण्यात आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली आदर्श आचारसंहितेचं पालन करून सण उत्सव शांततेत साजरे करावेत निवडणूक काळात पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी यावेळी केलं

निवडणूक आयोगाकडून शहानिशा न केलेल्या राजकीय जाहिरातींना सर्व समाजमाध्यमांवर बंदी घालण्यात येईल असं आयोगानं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं निवडणूक आयोग आणि समाज माध्यमांच्या सर्व प्रतिनिधीची आज बैठक होत आहे आचारसंहितेत न बसणाऱ्या जाहिराती निश्वित करण्यासाठी या बैठकीत काही निकष ठरवण्यात येतील असही आयोगानं न्यायालयाला सांगितले

बदलेल्या तारखांचं वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होईल

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षीपासून गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकत्रितपणे देण्यात येणार आहे

गुणवाढीसाठी पुनर्परीक्षा देणा या विद्यार्थ्यांना मात्र प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका स्वतंत्र दिल्या जाणर आहेत

केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्ली क्विं बातमीदारांना ही माहिती दिली

काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या चौकीदार चोर है या प्रचाराला भाजपाचं हे उत्तर असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला

निर्देशांकानं आज सहा महिन्यातला उच्चांक नोंदवला

परदेशी निधीची आवक सातत्यानं होत असल्यामुळे निर्देशांकात तेजी आहे असं बाजार विश्लेषकांनी सांगितलं जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण आणि स्थानिक सराफा व्यापा यांकडून जोरदार खरेदी झाल्यानं सोने चांदीच्या दरात आज वाढ झाली

वृत्त विभाग आकाशवाणीचा हुकमी एक्का आहे असं आकाशवाणीचे महासंचालक एफ शहरयार यांना सांगितलं बातमी स्वतः न घडवता घडलेली बातमी आहे तशी प्रसारित करत असल्यामुळे आकाशवाणीच्या बातम्यांची विश्वासार्हता आजही कायम आहेअसं त्यांनी सांगितलं आकाशवाणीच्या मुंबई केंद्राला एक दिवसाची भेट दिल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केलं निवडणूक असो युद्ध असो वा आपत्ती आकाशवाणीची बातमी नेहमीच अचूक आणि शुद्ध असते असं ते म्हणाले आकाशवाणीच्या समृद्ध वारशाचा आपल्याला अभिमान असून अनेक विद्यापीठं त्यांच्या विद्यार्थ्यांना आकाशवाणीच्या विश्वासार्हतेवर संशोधन आणि प्रबंध सादर करायला उत्तेजन देत असतात याचा आनंद वाटतो असं त्यांनी सांगितलं सार्वजनिक प्रसारण सेवांनी आपल्या व्यवसायात वाढ करत असतानाच जनहितार्थ कार्यक्रम प्रसारणाची आपली परंपराही पुढे सुरूच ठेवावी असं आवाहन प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी केलं आहे हैदराबाद श्व आयोजित पहिल्या भारत आंतरराष्ट्रीय प्रसारण परिषदेच्या आज द्सऱ्या दिवशी ते बोलत होते

मनोहर जोशी यांना आज डी

पाटील विद्यापीठातर्फे डी

पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांनी स्वतः भेट घेऊन आपल्या हस्ते ही पदवी डॉ

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे